आशा हवेली तालुक्यातील आशा कार्यकर्त्यांचा आशा दिवस जिल्हा परिषद पूणे येथे साजरा करण्यात आला त्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आशा खऱ्या अर्थाने आरोग्य दूत आहेत आणि समाज तसंच आरोग्यसेवा यांच्यातील सर्वात मोठा दुवा आहे असं ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर अजय चंदनवाल यांनी सांगितले या निमित्ताने आशा कार्यकर्त्यांना जीवन संजीवनीचे प्रशिक्षण दिले

संशोधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ विखे पाटील सहकार अध्यासनाच्या वतीने सहकारी संस्थांमधून होणाऱ्या रोजगार निर्मितीसंबंधी संशोधन अध्ययन हाती घेण्यात येणार आहे अशी माहिती अध्यासनाचे प्रमुख प्रा मुकुंद तापकीर यांनी दिली यासाठी काही नागरी सहकारी बॅंका तसेच सहकारी पतसंस्थांची निवड करण्यात आली आहे त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीचा निष्कर्ष नीती आयोगाला सादर केला जाणार आहे या माहितीचे विश्लेषण करून संशोधन अहवाल प्रकाशित करण्यात येईल असे प्रा तापकीर यांनी स्पष्ट केले

असे असले तरीही बीएसएनएल कंपनी बंद पडणार नाही पुढील दीड दोन वर्षांत कंपनी नफ्यात येईल असा विश्वास व्यक्त बीएसएनएल एच आर बोर्डचे संचालक अरविंद वडनेरकर यांनी व्यक्त केला बीएसएनएलच्या पुणे विभाग कार्यालयात वडनेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

त्यामुळे कंपनी भविष्यात नफ्यात येईल असा दावाही त्यांनी केला

यामध्ये भाजपच्या वर्षा तापकीर मानसी देशपांडे उज्ज्वला जंगले आणि सुनीता गलांडे शिवसेनेचे बाळा ओसवाल काँग्रेसच्या लता राजगुरू तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमृता बाबर आणि नंदा लोणकर यांचा समावेश आहे फडणवीस पुणे शहरामध्ये दुचाकींची विक्रमी संख्या झाली असून वायु प्रदूषण वाढत आहे यासाठी मेट्रोचे काम प्रगतिपथावर आहे जलप्रदूषणातूनही पुणेकरांची मुक्तता व्हावी म्हणून महापौरांनी प्रयत्न करावेत असं राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे

यावेळी फडणवीस बोलत होते

यामध्ये विविध कला आणि क्रीडा प्रकारांमध्ये दोन दिवस स्पर्धा चालणार आहेत

या कार्यशाळेमध्ये बचतीचे पर्याय निवृत्ती आणि विमा योजना आर्थिक शिस्त आणि आर्थिक नियोजनाचे महत्व या विषयी माहिती देण्यात आली आवक महाशिवरात्री पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील तरकारी विभागात रताळांची आवक सुरू झाली आहे कराड मलकापूर आणि सोलापूर जिल्ह्यातून रताळांची आवक होत आहे येत्या दोन दिवसांत आणखी आवक वाढेल अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भूजबळ यांनी दिली अश्वरोहण पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत आज पुण्याच्या खेळाडुंनी वर्चस्व राखलं यामध्ये ड्रसाज प्रकारात अनिकेत हलभावी आणि अनिरुद्ध मोहीरे यांनी संयुक्तरित्या सुवर्णपदक पटकावलं

अथलॅटीक्स पुणे जिल्हा सब ज्युनियर गटाच्या अॅथलेटीक्स वार्षिक अजिंक्यपद स्पर्धेत आज सेंट व्हीन्सेंट संघानं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं तर नॅशनल स्पोर्टस फाउंडेशन संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं याशिवाय खेळाडुंना अव्वल क्रमाकाची पारितोषिकं देण्यात आली ही स्पर्धा भोसरीच्या मैदानावर पार पडली हवामान राज्यात आज आकाश निरश्र होतं

उद्या आकाश निरभ्र राहिल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे नमस्कार